ब्रिडिचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिडिकरारावर केली स्वाक्षरी भारताच्या भे मिर आलेले ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल सोनारो आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भे धेऊन त्यांच्याशी चर्चा करतील यावेळी दोन्ही नेते विविध करारांवर स्वाक्षऱ्याही करणार आहेत बोल्सोनारो उद्या राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासत्ताक सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत

बोल्सोनारो यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे बोल्सोनारो यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं तेव्हा परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी पालम धिल्या वायूदलाच्या तळावर त्यांचं स्वागत केलं बोल्सोनारो यांच्या भारतभेधीमुळे भारत आणि ब्राझीलमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हाजिं आहे देशाच्या एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजल्यापासून या भाषणाचं प्रसारण केलं जाईल त्याचप्रमाणे दूरदर्शवर देखील राष्ट्रपतींच्या भाषणाचं प्रक्षेपण केलं जाईल

त्यानंतर प्रादेशिक भाषांमधून त्याचा अनुवाद प्रसारित केला जाईल आकाशवाणीवर रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रपर्तीच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित होणार आहे या पार्श्वभूमीवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी पावणेसात वाजता तर रात्री आठ वाजून पाच मिनिध्मी प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र रात्री नऊ वाजून पन्नास मिनिध्मी प्रसारित केलं जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या प्रजासत्ताकदिनानिमित्त मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील

त्यात पाठवलेल्या लिंकवरही आपल्या सूचना देता येतील नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन कप्रिस आणि आम आदमी पार्शी जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत मुस्तफाबाद क्वें झालेल्या रॅली दरम्यान केला या प्रशावरुन हे दोन्ही पक्ष जनतेला भडकवत आहेत अशी फ़ा त्यांनी केली

येत्या पाच वर्षात भाजपा प्रत्येक झोपडीधारकाला पक्कं घर देईल असं आश्वासनही शहा यांनी दिलं

या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामानाथ कोविंद यांना एक निवेदन पाठवलं आहे सामाजिक संघ आंमधील काही लोकांच्या माध्यमातून काहीजण युवक आणि अल्पसंख्यांकांची नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल दिशाभूल करण्याची मोहीम चालवण्यात येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे देशाची परंपरा राष्ट्रीय एकता आणि अखंडता बाधित करण्याचं काम नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधाच्या माध्यमातून केलं जात असल्याचंही निवेदनात म्हात्रिं आहे देशाचा कारभार रस्त्यावरून नाही तर संसदेत चालतो अशा शब्दांत योगगुरू स्वामी रामदेव यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलनं करत असलेल्यांवर ीका केली आहे भारतातल्या प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र ते सत्य आणि खऱ्या माहितीवर आधारलेलं असायला हवं असं त्यांनी म्हाकें

आयकर विभागानं नवी दिल्लीतल्या एका उद्योगसमूहाच्या कार्यालयावर छापे क्रून सुमारे एक हजार कोणी रुपयांहून अधिक रकमेच्या वेहिशेबी परदेशी मालमत्तेचा छुपा व्यवहार उघडकीस आणला आहे

या संकेतस्थळांमध्ये बँकींग शिक्षण वृत्तवाहीन्या आणि वृत्तपत्रांची संकेतस्थळं वाहतूक आणि प्रवास विषयक विविध प्रकारच्या सेवा आणि रोजगाराशी संबंधित सर्व जिनचा समावेश आहे

भारतातल्या कोणालाही या विषाणूचा संसर्ग झालेला नाही मात्र तीन संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवलं आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या विषाणुचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शक सूचना आता बारा विमानतळांना लागू केली असल्याघंही आरोग्य मंत्रालयानं म्हा कें आहे

या पार्बभूमीवर मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या मानेकशॉ केंद्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दक्षिण आशियाई देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या संघ निच्या अध्यक्षपदाचा पदभार काल स्वीकारला

या बैठकीत संघ डेचे मावळते अध्यक्ष आणि बांगलादेशाचे मुख्य निवडणूक आयुक्त के

नुरुल हुडा यांनी अरोरा यांच्याकडे संघ डेचं बोधचिन्ह सोपवलं युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिजेचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिजेच्या शििहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिजचा मार्ग मोकळा झाला आहे डाउनिंग स्ट्रिश्विं युरोपीय महासंघ आणि ब्रिउच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमोर जॉन्सन यांनी या करारावर स्वाक्षरी केली

ही सर्वाधिक वाढ असून परकीय चलन संपत्तीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर परकीय गंगाजळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे